आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी शिक्षकांपुढील अध्यापनशास्त्रातील नव्या आव्हानांचा उहापोह आणि चीननं घुसखोरीचा प्रयत्न करुनही भारतानं शांततेनं परिस्थिती हाताळल्याचं लष्कराचं स्पष्टीकरण

त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक नोंद काल झाली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे

भारतात दररोज केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांच प्रमाण जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये केल्या जाणाऱ्या चाचाण्यांपेक्षा सर्वात जास्त आहे

जयशंकर त्यासाठी उपस्थित राहणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेचा स्थायी सदस्य म्हणून भारत सहभागी होत असलेली हि सलग तिसरी बैठक आहे

रशियन महासंघाकडे अध्यक्षपद असलेल्या या संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये भारत यंदा अधिक सक्रीयतेनं सहभागी होत असून आगामी काळात होणाऱ्या संघटनेच्या शिखर परिषदेची पूर्वतयारी आणि आतरराष्ट्रीय आणि आंतरखंडीय समस्यांबाबत यामध्ये विचार विनिमय आणि नियोजन होणार आहे

जयशंकर या मुख्य बैठकीसह होणाऱ्या इतर द्विपक्षीय बैठकीमध्येही सहभागी होणार आहेत पत्रिका गेटचं लोकार्पण आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून भारत आता जागतिक पातळीवर आपलं स्वतःचं नवं स्थान निर्माण करत आहे देशातील अनेक नव्या लोककल्याणकारी योजना प्रसारमाध्यमांनी जागतिक स्तरावर पोहोचवल्या आहेत कोविडच्या काळात माध्यमे करत असलेलं कामही कौतुकास्पद आहे असं सांगत आता भारतीय प्रसारमाध्यमांनी खऱ्या अर्थानं ग्लोबल होण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काही वेळापूर्वी केलं राजस्थानमधील राजस्थान पत्रिका वृत्तपत्र समूहातर्फे जयपूर इथं जवाहरलाल नेहरू मार्गावर उभारण्यात आलेल्या पत्रिका गेट प्रवेशद्वाराचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते या समूहाचे प्रमुख गुलाब कोठारी यांनी लिहिलेल्या संवाद उपनिषद आणि अक्षरयात्रा या दोन पुस्तकांचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आजच्या काळात गुगल आणि सोशल मिडिया यातीलच साहित्य समजणाऱ्या नव्या पिढीला गंभीर विचारांशी जोडण्याच महत्त्वपूर्ण काम या पत्रिकेनं केल असून आजच्या दोन पुस्तकांद्वारेही हेच काम पुढे नेलं जाणार आहे असंही मोदी म्हणाले

हे द्वार म्हणजे राजस्थानला आणि पर्यायाने देशाला मिळालेला एक नवा उपहार आहे असे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले

त्यासाठी गेल्या काही दिवसात सैन्यानं अनेक प्रयत्न केले आहेत असं भारतीय लष्करान म्हटलं आहे आज सकाळी भारतीय लष्करातर्फे भारत चीन नियंत्रण रेषेवरील नेमकी परिस्थिती स्पष्ट करणारं अधिकृत विवरण जाहीर करण्यात आलं त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे चीनी सैन्यानं नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला काही वेळा गोळीबारही केला सात तारखेला नियंत्रण रेषेजवळच्या पहिल्या चौकीजवळ येऊन घुसखोरीचाही प्रयत्न केला मात्र भारतीय सैन्यानं अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली चीनी सैन्याला परतवून लावण्याचा प्रयत्न करतानाच जवानांनी गोळीबार मात्र केला नाही असं स्पष्ट करून आम्ही देशाची अखंडत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहोत असा पुनरुच्चारही लष्करान केला आहे काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील विजयपूर इथं आज सकाळी अमली पदार्थ व्यसनमुक्ती जनकल्याण जागृती आणि पुनर्वसन संस्था हा नव्या संस्थेचं उद्घाटन पोलीस महासंचालक मुकेश सिंग आणि रोहित खजुरिया यांच्या हस्ते झालं तरुण पिढीत वाढत असलेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी सध्या जम्मू आणि काश्मीर भागात विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत सांबा पोलिसांकडून ही संस्था सुरु करण्यात आली आहे

कोविड संकटकाळांतील साक्षरतेसाठी अध्यापन शिक्षण आणि त्यासाठी शिक्षकांपूढील अध्यापनशास्त्रातील नव्यानं उभी असलेली आव्हानं यावर आजच्या साक्षरता दिवशी लक्ष कंद्रित करण्यात आलं आहे

जावडेकर देशातील नागरिकांनी संपूर्ण साक्षर भारताच स्वप्न साकारण्यासाठी आपल्या आसपासच्या भागातील निरक्षर व्यक्तीला लिहायला आणि वाचायला शिकवावं असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे आजच्या जागतिक साक्षरता दिनानिमित्त जावडेकर यांनी समाज माध्यमाद्वारे दिलेल्या संदेशात हे आवाहन केलं आहे

व्ही

रिझर्व्ह बँकेनं निश्वित केलेल्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा पर्यटन वाहन उद्योग सिमेंट रसायने रत्न आणि आभूषणे खाणकाम यासह आणखी काही क्षेत्रांचा समावेश आहे या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करताना कोरोना आधीची त्यांची स्थिती संसर्गाच्या स्थितीचा त्यांच्यावर झालेला परिणाम आणि उद्योगांची कार्यक्षमता यांचा विचार केला जाणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे जितेंद्रसिंह कोरोनानंतरच्या अर्थव्यवस्थेत आणि आत्मनिर्भर भारताचं ध्येय साध्य करण्यात इंडियन मर्चट चेंबरची महत्वाची भूमिका असेल असं मत केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार